जलशक्ती मंत्रालयाच्या जेव्हा पडेल तेव्हा जिथे पडेल तिथे पाऊस झेला अभियानात सहभागी होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन

भारतीय खेळांचं भारतीय भाषांमधूनच नभोवाणीवरून रंजक समालोचन करण्याची पंतप्रधानांची सूचना

इस्रोच्या पी

व्ही

दोन श्रेणीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

तमिळनाडूतल्या तिरूअन्नामलाईतल्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न बुंदेलखंडातलं तळ्याचं पुनर्भरण उत्तराखंडात वनीकरणातून पुन्हा प्रवाहित झालेले जलस्रोत अशा जलसंवर्धनाच्या सामूहिक प्रयासांची नोंद पंतप्रधानांनी आज मन की बात मधून घेतली

त्या आधारे पंतप्रधानांनी समालोचनाचं महत्त्व विशद केलं दूरचित्रवाणी येण्याआधी नभोवाणीवरील समालोचनानंच क्रिकेट आणि हॉकीच्या मैदानावरील रोमांच घराघरात पोहोचवला होता भारतीय खेळांचही असंच रंजक समालोचन व्हायला हवं असं मत पंतप्रधानांनी मन की बात मधून व्यक्त केलं ध्वनी हमने देखा है कि जिन खेलों में कमेंट्री समृद्ध है उनका प्रचार प्रसार बहुत तेजी से होता है हमारे यहां भी बहुत से भारतीय खेल हैं लेकिन उनमें कमेंट्री कल्वर नहीं आया है और इस वजह से वो लुप्त होने की स्थिति में हैं मेरे मन में एक विचार है क्यों न अलग अलग स्पोर्ट्स और विशेषकर भारतीय खेलों की अच्छी कमेंट्री अधिक से अधिक भाषाओं में हो हमें इसे प्रोत्साहित करने के बारे में जरूर सोचना चाहिए मैं खेल मंत्रालय और प्राइवेट संस्थान के सहयोगियों से इस बारे में सोचने का आग्रह करूंगा आता परीक्षांचा काळ येतो आहे सर्व परिक्षार्थींना शुभेच्छा यंदाही मार्च महिन्यात परीक्षा पे चर्चा करूच त्यासाठी सूचना पाठवा चर्चेत सहभागी व्हा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं

व्ही रमण यांच्या संशोधनकार्याच्या गौरवार्थ आज साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नाशिकच्या स्नेहिल यांच्या पत्राचा उल्लेख करून भारताचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं ड जीवनसत्वयुक्त गहू तांदळाच्या नव्या जाती जैविक शेतीचे प्रयोग शेवग्याचं नवं वाण चिया बीजांचं उत्पादन अशा देशभरातल्या विविध प्रयत्नांची दखल घेत मोदी यांनी विज्ञान असंच शिवारापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं देशभरातील वैज्ञानिक प्रयोगांचे दाखले देत प्रत्येकानं अशीच विज्ञानाची कास धरली तर विकासाच्या वाटा खुल्या होतील आणि देश आत्मनिर्भर बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी आजच्या विज्ञानदिनी व्यक्त केला आत्मनिर्भर भारत अभियान ही केवळ शासकीय मोहीम नसून राष्ट्राचा आत्मा आहे आपणच आपले नियंता होणं आहे या पश्चिम बंगालचे रंजन यांच्या मताशी सहमती दर्शवत स्वदेशीचा अभिमान बाळगण्याचं आवाहन पंतप्रधानांनी मन की बात मधून केलं

वित्तीय वर्ष संपत असल्यानं अनेक जण व्यस्त असले तरी कोरोनासंबंधी काळजी घ्यायला विसरू नका असं आवाहन करत आणि येणाऱ्या सणांसाठी शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातची सांगता केली इस्रो प्रक्षेपण श्रीहरीकोटा इथल्या प्रक्षेपण स्थळावरून भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या पी

एमेझॉनच्या खोऱ्यातील जंगलतोड रोखण्यासाठी आणि ब्राझीलमध्ये कृषी वैविद्याचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रहापासून मिळणाऱ्या माहितीचा आम्हाला मोठा उपयोग होईल अवकाश क्षेत्रात ब्राझील भारताबरोबर काम करण्यास उत्सुक आहे असं ब्राझीलियन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मार्कोस सीझर पोर्टेस यांनी प्रक्षेपणानंतर म्हटलं आहे इस्रो इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर सिवन यांनीही या प्रक्षेपणाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि इस्रोचं अभिनंदन केलं आहे अवकाश विज्ञान क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाल्याचं ट्वीट जावडेकर यांनी केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ब्राझीलच्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री अर्नेस्टो अराज्जो यांचं अभिनंदन केलं आहे अवकाश विज्ञान क्षेत्रात भारत आणि ब्राझील एकत्र काम करतील असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केला आहे

या खेळणी महोत्सवात त्यांनी तयार केलेली पंचवीस खेळणी ठेवण्यात आली आहेत

या मोहिमेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून पात्र व्यक्ती थेट चाचणी केंद्रावर जाऊनही लसीकरणासाठी आपले नाव नोंदवून लस टोचून घेऊ शकतात असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे लसीकरणाच्या या टप्प्यात खासगी रुग्णालयांमध्येदेखील ही लस दिली जाणार असून लशीच्या प्रत्येक मात्रेसाठी जास्तीत जास्त अडीचशे रुपये आकारण्याची परवानगी या रुग्णालयांना देण्यात आली आहे

लसीकरण केंद्र म्हणून सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांचा तसंच राज्य आरोग्य विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांचा वापर करण्याचे राज्य सरकारांना स्वातंत्र्य देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातल्या आरोग्य सचिवालयांशी काल संवाद साधत तयारीची माहिती घेतली खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठीचे पैसे इलेक्ट्रॉनिक आणि वित्त व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत

वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवून भाववाढीचं विश्लेषण या एपद्वारे केलं जातं

यामुळे अवास्तव भाववाढीस आळा बसण्यास मदत मिळणार आहे

केंद्रीय खादी लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नीतीन गडकरी यांनी खादीच्या ई कॉमर्स उपक्रमाचे कौतुक केलं आहे या पोर्टलने मोठ्या संख्येने खादी आणि ग्रामीण उद्योग उत्पादनांसाठी व्यापक विपणन व्यासपीठ उपलब्ध करून दिला असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे

प्राथमिक अंदाजापेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज आहे

महाराष्ट्र महाराष्ट्रात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही पण विरोधक संभ्रम निर्माण करून तपासाची दिशा भरकटवू पहात आहेत असं ठाकरे म्हणाले पूजा चव्हाण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं सत्य समोर यावं म्हणून आपण राजीनामा देत असल्याचं राठोड म्हणाले

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलीसही दोषी आहेत असा आरोप त्यांनी केला अधिवेशन चालवणं हा सरकारचा उद्देश नसल्याचंच दिसत असल्याचं फडणवीस म्हणाले

वेंकय्या नायड् विज्ञान मानवी प्रगतीची जीवनरेखा असून जगातील शांतता विकास आणि लोकांचे जीवन सुधारण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त केलं आहे